छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या जुन्नर शिल्या शिवनेरी किल्ल्यावर पारंपरिक पद्धतीनं मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिवजन्म सोहळा झाला मुख्यमंत्री उद्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे या सोहळ्याला उपस्थित होते

आपल्या सगळ्यांच्या मनात असलेलं शिवप्रेम हा आपल्या प्रत्येकातला समान धागा आहे त्याचा एकत्र गोफ करून विणायला हवं तोच राज्याच्या विकासाचा गोफ असेल असं मुख्यमंत्री म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा महाराष्ट्राच्या भूमीत जन्म घेतलेल्या प्रत्येकाच्या आशा आकांक्षांच्या स्वप्नपूर्तीचा उत्सव असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे राज्यातले कोट्यावधी युवक महाराजांच्या विचारांनुसार राज्याची अस्मिता जागृत ठेवायचं काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे

उपमहापौर अछिहोकेट सुहास वाडकर तसंच महानगरपालेकेचे आयुक्त विबाल सिंह चहल यांनीही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं यानिमित्तानं शिवरायांवरच्या काही पोवाड्यांचंही सादरीकरण झालं कोल्हापूर जिल्ह्यातही शिवजयंती उत्साह दिसून येत आहे मात्र पोलिसांनी मिरवणूका काढायला बंदी घातल्यानं अनेक ठिकाणी शांततेत साधेपणानं शिवजयंती साजरी केली जात आहे पन्हाळगडावरही आज शिवजयंतीच्या उत्सव साजरा होतो आहे शिवजयंतीनिमीत्त ठिकठिकाणच्या गडकोटांवरून शिवप्रेमींनी शिवज्योती आणल्या आहेत जिल्ह्यात शिवाजी महाराजांचे पुतळे असलेल्या ठिकाणी सजावट केल्याचं दृश्य सर्वत्र दिसतं आहे धुळ्यात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी संजय यादव यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन केलं सोलापूरमध छेत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या महाराजांच्या पुतळ्याला सोलापूर महापालिकेच्या महापौर कांचनाताई यन्नम यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं उपराष्ट्रपती एम व्यंक्ष्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे देशभक्त उत्कृष्ट प्रशासक रणनीतीकार आणि परोपकारी शासक होते त्यांचा संघर्ष लोकांना नेहमीच प्रेरणा देत राहिल असं नायड्र यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे महान सुपुत्र होते त्यांनी दाखवलेलं धाडस त्यांचा पराक्रम आणि बुद्धिमत्ता देशवासीयांना कायमच प्रेरणा देत राहील असं मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे शिवाजी महाराज हे भारताचे महान योद्धे आणि रणनितीकार होते असं जावडेकर यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे काँप्रेसचे नेते राहूल गांधी यांनीही देशवासीयांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे शौर्य साहस आणि पराक्रमाचं प्रतिक होते असं राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही देशवासीयांना शिवजयंतीच्या शूभेच्छा देताना ट्विटरवर मराठीत संदेश लिहीला आहे सर्व समाज घटकांना एकत्रित आणत मावळ्यांच्या मदतीनं रयतेचं राज्य उभारून शिवाजी महाराज अवघ्या जगाचे प्रेरणास्रोत ठरले असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

अवघ्या महिनाभरात देशानं हा मक्तीचा दगड पार केला आहे

देशात उपाचाराधीन रुग्णांची संख्या सातत्यानं कमी होत आहे

मुंबईतल्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभासह क्लब उपाहारगृहे होम क्वारंटाईन तसंच तिर खासगी कार्यक्रमाच्या ठिकाणी नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्याचे आदेश पालिका आयुक्त क्रिबाल सिंह चहल यांनी दिले आहेत आयुक्रांच्या निर्देशानंतर अशा कार्यक्रमांच्या ठिकाणी धाडी टाकून कठोर कारवाईला सुरुवातही झाली आहे याशिवाय मास्कचा उपयोग न करणाऱ्या नागरिकांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे

नागपूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर सामंजस्यानं आणि सहकार्यानं पूर्ण गतीनं काम कराव असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत ते काल आरोग्य महसूल पोलीस आणि विर यंत्रणांच्या विभाग प्रमुखासोबत आयोजित आढावा बळकीत बोलत होते कोरोना चाचण्यांची संख्या वाढवणं गर्दीवर नियंत्रण ठेवणं लसीकरण पूर्ण क्षमतेनं करणं आणि कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यात बाधितांची संख्या वाढणार नाही याची काळजी घेणं या सर्व आघाड्यांवर एकाच वेळी प्रशासनाला काम करायचं आहे त्यासाठी सर्व यंत्रणांमधे परस्पर सामंजस्य आणि सहकार्य आवश्यक आहे असं ते म्हणाले ध्वळे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी विविध निर्बंध लागू केले आहेत

या निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय राबवायला सुरुवात केली आहे तूळजापूर खिल्या तूळजाभवानी देवीच्या दररोजच्या दर्शन पासची संख्या घटवली आहे दररोज दहा हजार भाविकाना आता देवीचं दर्शन घेता येणार आहे जिल्ह्यात प्रत्येक नागरिकानं मास्क वापरणं बंधनकारक असून विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत अमरावती यवतमाळ अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत या जिल्ह्यांमधे ज्या भागात रुग्णसंख्या जास्त आढळून येत आहे तिथं कंटेनमेंट झोन जाहीर करुन तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिव संजय कुमार यांनी या तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत अमरावती जिल्ह्यात अचलपुर तालुका आणि अमरावती महापालिका क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ पुसद आणि पांढरकवढा नगरपरिषद क्षेत्र तर अकोला जिल्ह्यात अकोट आणि मुर्तीजापूर तालुका तसंच अकोला महापालिका क्षेत्रात कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहेत या भागातला संसर्ग रोखण्यासाठी मुख्य सचिवांनी हे निर्देश दिले आहेत अकोला जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादूर्भाव पाहता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता पुढचा आदेश येईपर्यंत दर रविवारी संपूर्ण संचारबंदी तसंच दररोज रात्रीची संचारबंदी वाहनांतून प्रवास करतांना वाहनातील प्रवाशी संख्येवर मर्यादा गर्दीच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचं पालन वियादी बाबींवर जोर दिला आहे यासंदर्भात काल संध्याकाळी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केले आहेत

यातून अत्यावश्यक सेवा वगळल्या आहेत

त्यानुसार या कालावधीत वद्यक्रीय आणि जीवनावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारचे बाजार दुकानं मॉल मार्केट कॉम्प्लेक्स चहा नाश्ता उपाहारगृहं हॉटेल्स रेस्टॉरंट बार पानटपरी तिर वस्तूंची दुकानं बंद राहणार आहेत सर्व प्रकारच्या ट्रछिल्स खासगी बसेस खासगी वाहतूक पालिकेची बससेवा रिक्षा सेवा बंद राहील आपतकालीन स्थितीत आणि रुग्णसेवेसाठी रिक्षा किंवा स्वतचं वाहन वापरता येईल जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या मालमोटारींना परवानगी आहे

राज्याच्या बऱ्याच भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रब्बी पिकं आणि फळबागांना फटका बसत आहे पंढरपूर परिसरात परवा आणि काल अवकाळी पाऊस झाला कासेगाव लक्ष्मीटाकळी खर्डी कोर्टी सरकोली परिसरात झालेल्या या पावसामुळे या परिसरातल्या द्राक्ष बागांना फटका बसला आहे गतवर्षी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तालुक्यातला द्राक्ष हंगाम यंदा महिनाभरानं लांबला आहे

अशातच दोन दिवसांपासून तालुक्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस झाल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत नंदूरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यात काही ठिकाणी काल गारपीटीसह मुसळधार पाऊस पड लागला अचानक झालेल्या या पावसानं पिकांना मोठा फटका बसणार असून यामुळं शेतकऱ्यांमध्ये चितेचं वातावरण निर्माण झालं आहे जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात तडेगाववाडी ॐ काल पाऊस सुरू झाल्यानंतर शेतात मका गोळा करत असताना एका शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळून त्याचा मृत्यू झाला ध्वळाजिल्ह्यात काल संध्याकाळी साक्री तालुक्यात काटवान आणि दहिवेल भागात वादळी वाऱ्यासह पाऊस गारपीट झाली पाऊस आणि गारपीटमुळे कांदा हरभरा आणि गहू पिकाचं नुकसान झालं आहे आंब्याचे मोहर गळून पडले तर धुळे तालुक्यात नेरसह परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला धुळे शहरातही सायंकाळी साडे सात वाजेनंतर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला पावसामुळे वातावरणात अचानक बदल झाला असून गारठा वाढला आहे नांदड्वजिल्ह्यात आज पहाटेपासून सर्वत्र पाऊस होत आहे या बेमोसमी पावसामुळे गव्हू हरभरा करडई ज्वारी कापूस टरबूज खरबूज आंब्यासह भाजीपाला बागांचं मोठं नुकसान झालं आहे काल किनवट तालूक्यातल्या सिंदखेडा शिवारात एका गुराख्याच्या अंगावर वीज कोसळून तो जागीच ठार झाला आहे हिंगोली जिल्ह्यातही सर्वत्र पहाटे पाच वाजल्यापासून संततधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे गहू हरभरा हळद तूर या पिकांना मोठा फटका बसणार आहे

हळद काढून वाळायला टाकलेली आहे अशा परिस्थितीत पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे भारतीय माहिती सेवेतले वरिष्ठ अधिकारी एन वेणूधर रेड्डी यांनी काल आकाशवाणी वृत्तविभागाच्या प्रधान महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला

या नियुक्तीआधी रेड्डी यांच्याकडे अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या सहसचिवपदाची जबाबदारी होती याशिवाय त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनमधेही आपली सेवा दिली आहे मुंबई उपनगर जिल्ह्यात जिल्हा विकास निधीतून बांधण्यात येणाऱ्या पोलीस ठाणे मारतींच्या कामाचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मंत्रालयात आढावा घेतला

महावितरणच्या वीजबिल थकबाकीची रक्कम मोठी असल्यानं या आर्थिक संकटातून महावितरणला बाहेर काढणं हे मोठे आव्हान असल्याचं ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी म्हटलं आहे ते काल नागपूरात वार्ताहर परिषदेत बोलत होते

त्यामुळे महावितरणनं या महिन्यापासून थकबाकीदार वीज ग्राहकांना रीतसर नोटीस पाठवून थकबाकीसाठी वीज पुरवठा खंडित करणं सुरू केले आहे ही वाढलेली थकबाकी मागच्या भाजपा सरकारच्या काळातली असून सध्या विद्युत सुधारणा विधेयक आणून महावितरण खाजगी कंपनीला विकण्याचा भाजपाचा घाट असल्याचा आरोप डॉ